आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनानं ही परवानगी दिल्यानं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकतं असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनवण्यास एक वर्षांचा कालावधी दिला असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी आणि वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितलं आहे

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादर्भावामुळे बीड जिल्ह्यातल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी महावितरणच्या वरिष्ठ यंत्रणेशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे

सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी ड्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी काल याबाबत माहिती दिली

परीक्षेची नवीन तारीख नंतर ठरवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी यांना कंत्राटी तत्वावर वेतन न देता त्यांना नियमित वेतन श्रेणी न्सार वेतन देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीनं सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी काल दिले त्याचप्रमाणे ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा दोन वर्षे पूर्ण झालेल्या आहेत त्यांच्या सेवा कायम करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात यावा असंही त्यानी सांगितल आहे या निर्देशांनंतर शासन आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्यानं नियोजित संप मागे घेत असल्याचं संबंधित दोन्ही संघटनांनी जाहीर केलं आहे

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी सर्वोतोपरी राज्य शासन घेत आहे हा विश्वास जनतेच्या मनात पोलिस प्रशासनानं निर्माण करावा असं ते म्हणाले अधिकारांचा वापर देखील संवेदनाशीलपणे करावा याद्रष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या

ज्या कार्यालयात दहा किंवा त्यापेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असेल अशा ठिकाणी नियोक्त्यानं कार्यालयाअंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी तसंच समितीचा फलक कार्यालय कंपनीच्या दर्शनी भागात लावणं बंधनकारक असल्याची माहिती औरंगाबादच्या जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी हर्षा देशमुख यांनी दिली

ग्रामविकास मंत्री हसन म्श्रीफ यांनी ही माहिती दिली

केंद्रीय पथकानं या रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर हा प्रस्कार जाहीर करण्यात आला जिल्हा स्त्री रुग्णालयाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी अभिनंदनास पात्र असल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे